त्यानंतर तिच्या आईने मुलीच्या अवयवदानास परवानगी दिल्यावर ह्रदय यकृत किडनी आणि स्वादुपिंड हे अवयव शहरातील विविध रुग्णालयांतील प्रतीक्षेवरील रुग्णांसाठी दान करण्यात आले अशी माहिती पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली कोरोनाच्या काळात हे या वर्षीचे हे अकरावे अवयवदान ठरले आहे त्यामुळे चौघांना जीवदान मिळाले आहे एक मूत्रपिंड नाशिक इथल्या खासगी रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आलं शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही एक अभिनव योजना जाहीर केली आहे या योजनेचे आणि त्यामागील उद्दिष्टांचे भारतीय वैद्यकीय संघटनेनं अभिनंदन केले परंतु अति उत्साहात तयार केलेल्या एका फलकाला मात्र संघटनेने आक्षेप घेतला आहे राज्यातील नागरिकांनी काही औषधे आपली आपण घ्यावीत असे फलकातून सुचवले आहे ही बाब गंभीर असून सरकारने हे पोस्टर मागे घ्यावे आणि प्रतिबंधात्मक बाबींवर जोर द्यावा औषधाचा भाग प्रमाणित आणि नोंदणीकृत डॉक्टरांना हाताळू द्या अशी मागणी आय एम ए ने केली आहे

मात्र हे दर परवडणारे नसल्याची तक्रार करून महाराष्ट्र रेडिओलॉजी असोसिएशनने या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा पवित्रा घेतला आहे कोरोनाच्या संकटकाळात निर्जंतुकीकरण अतिरिक्त मनुष्यबळ त्यांचा पगार अशा अनेक खर्चांचा भार रेडिओलॉजी लॅबना सोसावा लागत आहे

मात्र राज्य सरकारने दहा वर्षांप्रर्वीचे दर लाग्र केले आहेत

प्रामुख्यानं पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीला लागून असल्यानं या भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचा निष्कर्ष जिल्हा प्रशासनानं काढला आहे

कोरोनावर नियंत्रण आणण्याच्या द्रष्टीनं हवेली तालुक्यातून दररोज पुणे अथवा पिंपरी चिंचवड शहरात येणाऱ्या नागरिकांवर काही प्रमाणात निर्बंध आणण्याचा प्रयत्न मध्यंतरीच्या काळात केला गेला पण त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचंच स्पष्ट होत आहे

या रुग्णवाहिका कोरोना रुग्णांसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने अधिग्रहित केल्या आहेत

सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवावी सारथीची मुस्कटदाबी बंद करा आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेसाठी निधीची तरतूद करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या

आज देशातील सर्व बाजार समित्यांमध्ये केवळ प्ण्यातल्या डाळिंबाला मिळालेला हा सर्वोच्च भाव आहे उरूळी कांचन जवळील टिळेकर वाडी इथले शेतकरी बाळासाहेब टिळेकर यांच्या तीन एकर शेतीत डाळिंबाची लागवड केली होती

गुलटेकडी इथल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात प्रत्येक पाकळीत स्वच्छताग्रहे उभारण्यात आली होती मात्र गेल्या काही वर्षापासून या स्वच्छतागृहांचे रूपांतर व्यापारी गाळ्यामध्ये करण्यात आल्याचं आज निदर्शनात आले आहे समिती प्रशासक मध्रकांत गरड यांनी आज बाजारपेठेची पाहणी केली असता ही बाब निदर्शनास आली त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या अनधिकृत गाळे धारकांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं सांगितलं दरम्यान लिंब्र विक्री ही घाऊक फळ बाजारातच करण्यात येईल याविषयी आडते संघटनेशीही चर्चा करण्यात येणार असल्याचं गरड यांनी यावेळी सांगितलं

उद्या साधारण ढगाळ हवामान राहून पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत तर हा होता आजचा पुणे वृत्तांत